त्यामुळे सर्वानीच सुरक्षा उपायांचं पालन करावं आणि पात्र नागरिकांनी न घाबरता लसीकरण करून घ्यावं असं आवाहन करत आहोत सूरक्षित राहा आणि कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरा हात वारंवार स्वच्छ धुवा आणि सुरक्षित अंतर राखा

कोकण पुणे नाशिक औरंगाबाद अमरावती आणि नागपूर इथल्या विभागीय आयुक्तांना हा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे

ऑक्सिजन मॉडेल देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर सुरु झाला आणि त्याचबरोबर रुग्णांना आवश्यक असणाऱ्या प्राणवायू अर्थात ऑक्सिजनची भीषण कमतरता जाणवू लागली शासनाने हर एक प्रयत्नाने ही कमतरता भरून काढण्याचा आटोकाट प्रयत्न सुरु केला आणि राज्यभर ऑक्सिजन वितरण सुरु करण्यात आलं आज राज्याच्या ऑक्सिजन वितरण मॉडेलचे देशपातळीवर कौतुक होत आहे ऐक्या या विषयीची अधिक माहिती राज्याचे परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांच्याकडून

मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारच्या शिष्टमंडळानं आरक्षणाच्या प्रश्नाबाबत काल राजभवनात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली मराठा समाजाला आरक्षण देण्याचा अधिकार केंद्र सरकार आणि राष्ट्रपतींकडे आहे असं सर्वोच्च न्यायालयाने याबाबत निकाल देताना म्हटलं होतं या निकालावर आमच्या भावना कळविण्यासाठी राज्यपालांची भेट घेतली असून लवकरच यासाठी पंतप्रधानांचीही भेट घेणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले या शिष्टमंडळात मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्री अशोक चव्हाण बाळासाहेब थोरात एकनाथ शिंदे दिलीप वळसे पाटील जयंत पाटील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आदी नेत्यांचा सहभाग होता दरम्यान मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयाचा निकाल ध्यानात घेऊन राज्य मागासवर्ग आयोगाने केलेल्या शिफारशीसह पुढचे पाऊल टाकायला हवे होते परंतु मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राज्यपालांना केवळ एक निवेदन देऊन मराठा आरक्षणाबाबत पुन्हा जबाबदारी टाळली आहे अशी टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काल केली

तसंच या पोर्टलवर शेतकरी योजना या शीर्षकाअंतर्गत बियाणे या घटकाचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे

ठाणे पावसाळीपर्व कामे निर्देश ठाणे जिल्ह्यातील सर्व महानगरपालिकांच्या अखत्यारीतील सर्व रस्त्यांच्या डागड्जीची कामं मे महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश नगरविकास तसंच ठाणे जिल्ह्याचे संपर्कमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत ठाणे शहरासह जिल्ह्यातील सर्व महानगरपालिकांच्या मान्सूनपूर्व तयारीचा त्यांनी सोमवारी ठाण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतला तयारीमध्ये प्रामुख्याने रस्ते दुरुस्ती सार्वजनिक स्वच्छता नाल्यांची स्वच्छता धोकादायक इमारतीतील नागरिकांचं स्थलांतर असे शक्य ते सारे उपाय योजावेत असं त्यांनी पालिका आयुक्तांना सांगितलं त्याचबरोबर कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असल्यामुळे पावसाळ्यात सर्व ती सज्जता ठेवावी असंही ते म्हणाले दरम्यान शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील खरीप हंगामपूर्व बैठक काल पार पडली

जिल्ह्यातील भात नागली आणि तूर या पिकांच्या लागवडीला प्राधान्य देण्याची सूचना शिंदे यांनी यावेळी केली राष्ट्रीय महामार्ग आढावा मराठावाडा विभागातल्या चोवीस राष्ट्रीय महामार्गांच्या कामाचा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी सोमवारी आढावा घेतला संथ गतीने सुरू असलेल्या काही कामांविषयी त्यांनी नाराजी व्यक्त केली तसंच रखडलेल्या कामांबाबत त्यांनी संबंधित कंत्राटदारांना खडसावून ही कामं तातडीने पूर्ण करण्याचे निदेंश दिले या बैठकीला सार्वजनिक बांधकाम विभागाचे रस्ते विभागाचे सचिव उल्हास देबडवार बांधकाम सचिव अनिल गायकवाड तसंच कार्यकारी अभियंता औटी आणि अन्य अधिकारी उपस्थित होते राष्ट्रीय महामार्ग तसंच राज्य महामार्गाची कामं करताना येणाऱ्या अडचणींचा तसंच रस्त्यांच्या कामांना नागरिकांचा विरोध का होतो याचा अभ्यास करण्यासाठी अभियंत्यांची नियुक्ती करून अहवाल सादर करावेत असंही चव्हाण यांनी यावेळी सांगितले अनिल देशमुख एडी गुन्हा दाखल माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात सक्त वसुली संचालनालयाने आर्थिक गेरव्यवहाराचा गुन्हा दाखल केला आहे केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग देशमुख यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराशी संबंधित प्रकरणांचा तपास करत आहे त्या आधारे ई डी ने हा गुन्हा दाखल केला आहे दरम्यान मनसुख हिरेन हत्या प्रकरण आणि मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटक सापडल्या प्रकरणी आरोप असलेले निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना काल पदावरुन हटवण्यात आलं त्यांच्या हकालपट्टीचा आदेश जारी करण्यात आल्याची माहिती मुंबई पोलिसांनी ट्विटर संदेशातून दिली आहे

प्रामुख्याने कुटीर उद्योगामध्ये मोडणाऱ्या या उद्योगाला आता वैश्विक स्तरावर नेण्याचे केंद्र सरकारचे प्रयत्न सुरु आहेत ऐकुया त्या विषयीची अधिक माहिती आपल्या दैनंदिन धार्मिक विधी सामग्रीत आवर्जून असणारी वस्तू म्हणजे उदबत्ती निरनिराळ्या मोहक वासात मिळणाऱ्या उदबत्त्या देश विदेशात लोकप्रिय आहेतचं शिवाय त्याला मागणीही आहे व्होकल फॉर लोकल आणि मेक फॉर वर्ल्ड या अभियाना अंतर्गत उदबत्ती उत्पादित करणाऱ्या लघ् उद्योगांना चालना देऊन त्यांना अधिक व्यापक स्तरावर नेण्याचे प्रयत्न सुरु आहेत प्रामुख्याने कुटीर उद्योग मानल्या जाणाऱ्या उदबत्ती उत्पादन व्यवसायाला आता वैश्विक स्वरूप देण्यासाठी राष्ट्रीय बांबू मिशन ने पुढाकार घेतला आहे उदबत्ती साठी लागणारा कच्चा माल त्याची उपलब्धता उत्पादन प्रक्रिया वितरण आदि बाबींची माहिती उपलब्ध करून देण्यासाठी व्यवस्थापन माहिती प्रणाली अर्थात एम आय एस आधारित एका मंचाची स्थापना करण्यात आली आहे यामळे स्थानिक उदबत्ती क्षेत्र आत्मनिर्भर होऊन स्थानिक उत्पादकांचं जीवनमान उंचावण्यास त्यामुळे मदत होईल आणि भारतात बनलेल्या या उदबत्त्या आपल्या मंद सुवासाने जगाचा काना कोपरा सुगंधित करून सकारात्मक उर्जा प्रदान करतील आकाशवाणी बातम्यांसाठी सविता म्हसकर पुणे बनावट ई पास चिपळूण तालुक्यातील कुंभार्ली घाटातून बनावट ई पासद्वारे रत्नागिरी जिल्ह्यात येणाऱ्या तिघांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे चिपळूण तालुक्यातील अलोरे पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली पासवरील क्यूआर कोड स्कॅन केला असता तो पास बनावट असल्याचा संशय आल्यावरून पोलिसांनी ही कारवाई केली ई पाससाठी अर्ज करताना गरजू नागरिकांनी कायदेशीर मार्गाचा अवलंब करावा तसंच पास काढण्यासाठी प्रशासनाकडून कोणतेही शुल्क आकारले जात नाही असं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे

या घटनेत लाखो रुपयांहून अधिक नुकसान झाले असून अधिक तपास सुरु आहे

परतवाडा वनपरिक्षेत्र कार्यालयानं ही कारवाई केली हवामान हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाउस पडण्याची शक्यता आहे विदर्भात तुरळक ठिकाणी वीजांसह पावसाची शक्यता आहे